हर्षवर्धन यांच्याकडून राज्याची प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली या योजनेअंतर्गत पाच वर्षात जवळपास दोन लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत

या योजनेनुसार केंद्र सरकार संबंधित उद्योगांना अतिरिक्त उत्पादन करण्यास प्रोत्साहन तसंच स्वदेशी उत्पादन निर्यात करण्यासाठी परवानगी देणार आहे यामुळे उत्पादन आणि निर्यातीबरोबरच देशात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ फिक्कीनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे

हर्षवर्धन यांनी राज्याची प्रशंसा केली आहे देशातल्या विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी द्रदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतला

या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला

आपण स्वत देखील केवळ सामाजिक संपर्क माध्यमं ईमेलद्वारे श्भेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं गेल्या सात आठ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांच पालन करून साजरे केले आहेत आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यांनंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

त्यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर काही तासांतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती दरम्यान अलिबाग इथं न्यायालयीन कोठडीत असताना अर्णब गोस्वामी यांना मोबाईल प्रवणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे हे कर्मचारी कैद्यांना मोबाईल पुरवत असल्याचं समोर आल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे

औरंगाबादचे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी या प्रादर्भावाला रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

यामध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन चित्रपट दृक श्राव्य कार्यक्रम बातम्या आणि चालू घडामोडींवर आधारीत कार्यक्रमांचा समावेश आहे सध्या नेटफ्लिक्स हॉटस्टार प्राईम व्हिडिओ यासारख्या वाहिन्या आणि विविध प्रकारचे आॅनलाईन वृत्त देणारे पोर्टल कार्यरत आहेत या सर्व वाहिन्या यापूर्वी कोणत्याही कायदा किंवा स्वायत्त संस्थेअंतर्गत येत नव्हत्या

आणि गोदावरी आणि मांजरा या दोन नद्यांच्या खोऱ्यामधे बावीसशे पंचवीस किलोमीटर लांबी आहे या नद्यांच्या कडेला आणि शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतकऱ्याच्या शेतामधे मला बांबूची लागवड करून पर्यावरण रक्षणाचं काम करायचं आहे या कामामधे मी झपाटल्यामुळे मला हा पुरस्कार मिळालेला आहे

पश्चिम विभागातल्या जल संधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना द्वितीय क्रमांकाचा प्रस्कार प्राप्त झाला द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते अनिकेत लोहिया यांना प्रस्कार प्रदान करण्यात आला

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या आंदोलनात भाजप आणि किसान मोर्चा तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देतील चुन भाकर खातील आणि तहसीलदार तसंच जिल्हाधिकारी यांनाही चुन भाकर खायला देतील शेतकऱ्यांना सरसकट न्कसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी रासायनिक खते तसंच बियाणांचा रास्त दरात प्रवठा करावा यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे

यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गोधनाची पूजा केली जाते

औरंगाबाद जालना उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत काल हा निर्णय घेण्यात आला

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर वंचित बह्जन आघाडीचे नागोराव पांचाळ रिपब्लिकन सेनेचे अतुल कांबळे प्रहार जनशक्तीचे सचिन ढवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तसंच ईश्वर मुंडे संजय तायडे सिद्धेश्वर मुंडे कृष्णा डोईफोडे विलास जगदाळे रोहीत बोरकर आशिष देशमुख दिलीप घुगे रमेश पोकळे रमेश कदम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले

विविध उपाय योजना राबवून जिल्ह्यात या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर केवळ एक पूर्णांक सहा टक्के आहे

विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यात कोरोना रोगावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे अनेक भागांमधे कोरोनाचे रुग्ण आढळले नसल्याने नागरिकांनीही आता सुटकेचा श्वास सोडला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

राज्य शासकीय निमशासकीय आणि जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन काल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलं त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

श्रीकांत यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत यावर्षीची दिवाळी साध्या घरग्रती स्वरुपात साध्या पद्धतीनं साजरी करत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा या उत्सवा दरम्यान सार्वजनिक उपक्रमांचं आयोजन केल्यास त्याचं ऑनलाईन सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे प्रसारण करावं असं या संदर्भातल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे